रिझर्व्ह बँकेनं निश्वित केलेल्याक्षेत्रांमध्ये ऊर्जा पर्यटन वाहन उद्योग सिमेंट रसायने रत्न आणि आभूषणेखाणकाम यासह आणखी काही क्षेत्रांचा समावेश आहे या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करताना कोरोना आधीची त्यांची स्थितीसंसर्गाच्या स्थितीचा त्यांच्यावर झालेला परिणाम आणि उद्योगांची कार्यक्षमता यांचा विचार केला जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे जितेंद्रसिंह कोरोनानंतरच्या अर्थव्यवस्थेत आणि आत्मनिर्भर भारताचं ध्येय साध्य करण्यात इंडियन मर्चंट चेंबरची महत्वाची भूमिका असेल असं मत केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे इंडियन मर्चंट चेंबरच्या स्थापना दिनाच्या काल झालेल्या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते स्वयंपूर्ण भारत हा आत्मनिर्भर भारताचा गाभा आहे इंडियन मर्चंट चेंबरसारख्या व्यापारी संघटनांनी हे आव्हान स्वीकारायला हवं

स्थानिक उत्पादनांना अधिक वाव देणं आणि स्थानिक पातळीवर उत्पादित न होणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणं हा व्होकल फॉर लोकल चा अर्थ असल्याचंही ते म्हणाले

टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे या चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या किटचा उत्पादन खर्च कमी झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे

मे महिन्यानंतर ब्रिटनमध्ये प्रथमच दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त होत आहे चाचण्यांचं प्रमाण वाढल्याचं कारण यामागं असलं तरी गेल्या काही आठवड्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानं लोकांची रस्त्यांवर वाढलेली गर्दी हे देखील एक कारण असल्याचं दिसून येत आहे

कोरोनासंसर्गाच्या परिस्थिती बरोबरच पर्यावरण बदल आणि अनेक देशांची ढासळलेली अर्थव्यवस्थाही यामागील कारणं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

जावडेकर निळ्या आकाशासाठी शुद्ध हवा या पहिल्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित काल केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनार आयोजित करण्यात आला देशातील वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येतआहेत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम बीएस सहा इंधनाचा वापर वायू उत्सर्जना बाबत उद्योगांसाठी सुधारीत नियम रस्ते बांधणी हवेच्या शुद्धतेचे निर्देशांक विजेवरील वाहनाच्या वापराला प्रोत्साहन अशा अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जयपूर इथं जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका वृत्तपत्र समूहातर्फे उभारण्यात आलेल्या पत्रिका गेटचे उदघाटन करण्यात येणार आहे या वेळी मोदी यांच्या हस्ते पत्रिकासमुहाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे

उमेदवार निवडीचे अधिकारही चिराग पासवान यांच्याकडेच असतील काल झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी राज्यात नितीश कुमार यांचं नेतृत्व स्वीकारायला हवं अशी भूमिकासंयुक्त जनता दलानं मांडली आहे अधिवेशन महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन कालपासून मुंबईत सुरु झालं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियम पाळून कामकाजाला सुरुवात झाली

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्या संदर्भातील ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मांडलं विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे तमिळनाडू टाळेबंदी तमिळनाड्रमध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल होत पर्यटन स्थळं खूली होत आहेत लोकप्रिय असलेल्या उटी इथलेनिर्बंध उद्या हटवले जाणार आहेत

आता पर्यटकांना उटीत जाता येणार असलं तरी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तमिळनाडू सरकारनं ई पासची अट कायम ठेवली आहे कोचर अटक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं आयसीआयसीआय बँकेच्या माजी मूख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देण्याप्रकारणात आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याच्या आरोपावरून कोचर दाम्पत्याची केंद्रीय तपास संस्थेकड्न चौकशी सुरू आहे

काही दिवसांपूर्वी बरं वाटत नसल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंहोतं मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आध्निक रेडिओ दूर्बीण कल्याण परिसरात उभारण्यात आली होती तसंच उटी येथील रेडिओ द्र्बिणीच्या यशानंतर नारायणगाव जवळील खोडद इथं जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण अर्थात जायंट मिटरवेव्ह रेडिओटेलिस्कोप डॉक्टर स्वरूप यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात आली

त्यांना पद्मश्री शांतिस्वरूपभटनागर एच

फिरोदिया यांसह अनेक आंतरराष्ट्रीयपुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी डॉक्टर स्वरूप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे युएसओपन अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव यांच्या जोडीचा काल पराभव झाला

पाऊस पूल प्राची देशभरात यंदा दरवर्षीच्या सरासरी पेक्षा सात टक्के अधिक पाऊस झाल्याचं भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ

राजीवन यांनी काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं नैऋत्य मान्सूनचा लाभ शेतकऱ्यांना होईल आणियंदा चांगले उत्पादन होईल असंही त्यांनी सांगितलं

यंदा जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर जुलैमध्ये त्याचं प्रमाण कमी होतं तर ऑगस्टमध्ये पुन्हा अधिक पाऊस झाला असंही डॉ मोहोपात्रा यांनी नमूद केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार